खासगी विश्वस्त रक्तपेढ्या रुग्णालयांनी यापेक्षा अधिक दर आकारल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे प्लाझ्मा पिशव्यांसाठी अवाजवी शुल्क आकारण्यात येत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर प्लाझ्माच्या प्रती डोसची किंमत निश्चित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत तज्ञ समिती गठीत करण्यात आली होती या समितीनं प्लाझ्मा संकलित करण्यासाठी येणारा खर्च तसंच अन्य चाचण्यांचे सेवा शुल्क लक्षात घेत प्लाझ्मा बॅगचे दर निश्वित केले आहेत

आर सी

चाचणीचे म्हणजेच सिटी स्कॅनसाठीचे दरही निश्चित करण्यात आले आहेत याबाबत अधिक माहिती देताना राजेश टोपे म्हणाले

कोविड आढावा धळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत ध्रळे जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे

तसंच जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही सर्वात जास्त आहे राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने संकलित केलेल्या माहितीनुसार धुळ्यातील कोरोनामुक्तांचे प्रमाण सर्वाधिक आहे

कोरोना साथीचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत वाढ होणे महत्वाचे असते त्यामुळे ध्वळे जिल्हा प्रशासन आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यातील नागरीकांसाठी ही दिलासादायक गोष्ट ठरली आहे मात्र कोरोना विरुद्धचा लढा अजुनही संपलेला नाही नागरीकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक असून आता मृत्यदर एकपेक्षा खाली आणायचा असल्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी याबद्दल प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहन नितीन जाधव कोविड आढावा चंद्रपर चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात आजपासून पुन्हा जनता संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहेत

ऐकू या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

कोरोना चाचणीसाठी वैद्यकीय परिषदेनं या उपकरणाच्या वापरला मे महिन्यातच मान्यता देखील दिली आहे या उपकरणाचा आणखी एक फायदा म्हणजे नेहमीच्या पीसीआर चाचणीसाठी येणाऱ्या खर्चापेक्षा या चाचणीला कमी खर्च येतो पण या उपकरणाच्या माध्यमातून चाचणी करण्यासाठी अतिशय तज् आणि प्रशिक्षित मनृष्यबळ लागतं गडचिरोलीच्या जंगल भागात आणि आंध्रच्या किनारपट्टीवरील काही दुर्गम भागात यापूर्वीच या उपकरणाद्वारे कोरोनाच्या चाचण्या सुरू झाल्या असून राज्यातील अन्य काही भागातूनही या उपकरणाची मागणी वाढत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी गोंदिया गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल गोंदियाला भेट दिली गेल्या एक वर्षापासून बंद असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटी स्कँन मशिनचं लोकार्पण टोपे यांच्या हस्ते झालं तसंच गोंदियाच्या शासकीय बाई गंगाबाई रुग्णालयात कोरोनाग्रस्त महिलांसाठी उभारलेल्या प्रसूती कक्षाच लोकार्पणही टोपे यांनी केलं

अवाजवी बीलांसदर्भात तक्रारी आल्यास त्याचं थर्ड पार्टी ऑडिट करून बीलांची रक्कम कमी करण्यात येत आहे

शिंदे कोरोना राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल आहे शिंदे यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे

अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली बेस्ट कर्मचारी अत्यावश्यक सेवा देताना बेस्टचे कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली टाळेबदी शिथिल केल्यानंतर बससेवा अविरत सुरु आहे कोरोनाच्या संकटातही बेस्ट कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहे